ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत असे हर्षवर्धन म्हणाले

सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झालं असलं आणि लसीची पहिली मात्रा मिळालेल्यांची संख्या महाराष्ट्रातच सर्वाधिक असली तरी दुसरी मात्रा देण्यामध्ये उत्तरप्रदेश गुजरात आणि राजस्थान ही राज्यं महाराष्ट्राच्या पुढे आहे कोविड राष्ट्रीय कोरोना बाधितांच्या संख्येत आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन वाढीची काल नोंद झाली

दैनंदिन बाधितांचीसर्वाधिक संख्या महाराष्ट्रात होती

ही वाढ महाराष्ट्रात सर्वाधिक असून त्या खालोखाल छत्तिसगड आणि कर्नाटक चा क्रमांक लागतो

यान पाठवण्यापूर्वी मंगळावर पाणी आहे किंवा नाही याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती असं नासाचे वैज्ञानिक जेफ्री प्लॉट यांनी सांगितलं मंगळ ग्रहाचे आता उपलब्ध असलेले संपूर्ण नकाशे ओडिसी यानात असलेल्या थरमल इमिशन इमेजिंग सिस्टम थेमिस या इन्फ्रारेड कॅमेराने काढलेल्या फोटोंच्या आधारे तयार करण्यात आले आहेत भारत आणि चीन भारत आणि चीन दरम्यान लष्करी चर्चेची अकरावी फेरी पूर्व लडाखमध्ये आज सकाळी सुरू झाली सरहद्दीवरील संघर्षांच्या ठिकाणांपासून आपल्या फौजा दूर नेण्या संदर्भात दोन्ही देशांचे कमांडर चर्चा करीत आहेत असं आमच्या वार्ताहराने कळविले आहे

पश्चिम बंगाल निवडणक पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान उद्या होईल काल या मतदारसंघांतला जाहीर प्रचार संपला ममता बॅनर्जी तृणमूल काँप्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय सुरक्षा दलांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे असं सूचित करण्यात आले आहे बॅनर्जी यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावण्याची ही दुसरी वेळ आहे

अन्सरुल्ला बांगला टीम ही बांगलादेशमधली दहशतवादी संघटना आहे जम्म काश्मीर चकमक जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्हयात चकमक होऊन सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारलं या भागात दहशतवादी लपून बसले असल्याचं गुप्तचरांकडून समजल्यावर लष्कर केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकानं काल इथं शोधमोहीम सुरू केली असून काही दहशतवाद्यांना कोंडीत पकडण्यात आलं आहे यामध्ये अन्सर गझवत उल हिंद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याचा समावेश आहे काल सुरू झालेली चकमक अद्यापही सुरू आहे

एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी जागतिक बँकेचे बांगलादेश आणि भूतान विभागाच्या संचालिका मर्सी टेम्बोन यांनी बांगलादेशचं कौतूक केलं

या कालावधीत पूणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी जारी राहणार असल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणांसाठी नागरिकांना विनाकारण बाहेर फिरता येणार नाही द्यतीचंद प्रस्कार जकार्ता इथल्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी धावपटू द्युतीचंद हिला छत्तीसगड सरकारनं वीरनी पुरस्कार जाहीर केला आहे

विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना छत्तीसगड सरकारतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो हवामान राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे पुढील चार दिवस राज्याच्या सर्वच विभागांत तुरळक ठिकाणी प्रमाणात पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघरसह कोकणपट्टीच्या काही भागांत काल सकाळी पावसाचा हलक्या सरी पडल्या